प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांसाठी दीप प्रज्वलित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर आणि बिहार विधानसभा विसर्जित नव्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु दिवाळी शुभेच्छा देशभर सुरु असलेल्या प्रकाशपर्व अर्थात दीपोत्सवाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शूभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीने मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे असं उपराष्ट्रपती एम वेन्कैया नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटलं आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सण साजरा करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे पंतप्रधान सैनिक सीमेवर प्राणांची बाजी लावून अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला मानवंदना म्हणून या दिवाळीमध्ये सैनिकासाठी एक दीप प्रज्वलित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे निधड्या छातीनं संकटांचा सामना करणाऱ्या सैनिकांचं शौर्य शब्दात वर्णन करता येण्याजोगं नाही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवा लावू या असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे तामिळनाड् तामिळनाडूमध्ये दिवाळी आनंद आणि उल्हासात साजरी करण्यात येत आहे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मुख्यमंत्री एडाप्पडी पलानिस्वामी यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत उत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाने अतिरिक्त बसगाड्या सोडल्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीचा उत्साह काहीसा थंडावला असला तरीही दुकानांमधून खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे काश्मीर गोळीबार केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यान नियंत्रण रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंघी कराराचा भंग केला उत्तर काश्मीरमधल्या बारामृल्ला कृपवाडा बंदिपोरा या जिल्ह्यांमधल्या दावर केरन उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला पाकिस्तानन प्रामुख्यान नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं या हल्ल्यात उरी सेक्टरमधल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला तसंच भारतीय लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलातले उपनिरीक्षक राकेश डोवल हे शहीद झाले दोन जवान जखमीही झाल्याचंलष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितलं पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या ठाण्यांचं मोठं नुकसान केलं पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेले याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बँकर्स आणि लॉन्च पॅडस देखील उद्धवस्त करण्यात आले शेतकरी संघटना चर्चा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह व्यापार आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी काल पंजाबमधल्या शेतकरी संघटनांबरोबर नवी दिल्लीत चर्चा केली ग्रामीण भारतातील अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी कृषी क्षेत्र हे केंद्र सरकारच्या कायमच प्राधान्यक्रमावर असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक उपाययोजना करत असून आत्मनिर्भर भारतावर विशेष भर दिला जात असल्याचं तोमर यांनी यावेळी सांगितलं नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल योग्य किमतीत विकण्याचं स्वातंत्र्य तर मिळेलच शिवाय या कायद्यांमुळं त्यांच्या हिताचं संरक्षणही होईल असंही तोमर म्हणाले शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नव्या कृषी कायद्यांबाबतची त्यांची भूमिका बैठकीत स्पष्ट केली यावेळी त्यांना सरकारच्या कृषिविषयक विविध धोरणांची आणि योजनांची माहिती देण्यात आली

राज्यपालांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्रिमंडळातल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे राजीनामे स्विकारले आहेत तसंच नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आपापल्या मंत्रालयांची हंगामी जबाबदारी सांभाळण्यासही त्यांना सांगण्यात आलं आहे नितीशकुमार यांनी कालच आपला राजीनामा राज्यपालांना दिला होता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांची आज बेठक होणार असून यामध्ये विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे या आघाडीतल्या संयुक्त जनता दल भाजपा हिदृस्तानी अवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांच्या नेत्यांची कालच बैठक होऊन त्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली दरम्यान अपक्ष आमदार सुमित सिंह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे

माजी पंतप्रधान आणि मुलांचे लाडके जवाहरलाल अर्थात चाचा नेहरू यांची जयंती हा दिवस देशभरात बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्त जवाहरलाल नेहरूंना आदरांजली वाहिली आहे

या वाहतूक व्यवस्थेत दोन मजली उड्डाण पुलाबरोबरच मनीष नगर रेल्वे उड्डाणपूल आणि भूयारी मार्गाचा समावेश आहे या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय सचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित हेदेखील उपस्थित होते या बहुस्तरीय वाहतूक व्यवस्थेचं बांधकाम आधीच पूर्ण झालं होतं मात्र उद्घाटनाला विलंब लागत होता पंतप्रधान म्यानमारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवलेल्या एन एल डी पक्षाच्या नेत्या आंग सान सु की यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे यशस्वी रीतीने पार पडलेल्या निवडणुका हे म्यानमार मध्ये होत असलेल्या लोकशाही बदलाच्या दिशेने महत्वाचं पाउल असून दोन्ही देशांमधील पारपरिक मैत्रीसंबंध आणखी दृढ करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटल आहे जयशंकर पूर्व आशिया परिषदेत आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर हे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत

तसंच कोरोना संसर्गासह इतर अनेक विभागीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे

दक्षिण सदान संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले भारतीय लष्कराचे जवान दक्षिण सुदान इथं जाण्यासाठी सज्ज झाले आहेत दक्षिण सुदानमध्ये अंतर्गत यादवी सुरू आहे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी ज्योतीश यांच्याकडं या भारतीय पथकाचं नेतृत्व आहे या मोहिमेसाठी निवड होण्यासाठी शारीरिक भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या सबळ असणं आवश्यक असतं असं कर्नल ज्योतीश यांनी यावेळी सांगितलं

मृतांमध्ये चार महिला आणि एका बालकाचा समावेश आहे जखर्मींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यातल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याच समजतं

सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे सर्व जण एका नातेवाईकाचा अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नंतर गावाकडं परतत होते

या दौऱ्यात भारतीय संघ वीस षटकांचे तीन एक दिवसीय तीन तसंच चार कसोटी सामने खेळणार आहे